आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणाले की पटेल यांची प्रखर देशसेवा सर्व भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील पटेल यांना आदरांजली वाहिली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूण्यतिथी निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पटेल यांना आदरांजली वाहिली आपल्या ट्विटर संदेशात शाह म्हणाले की पटेल हे खरे भारतरत्नं होते

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ते काल मुंबईत पोलिस आयुक्तालयात पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते

मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे त्र पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्दव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे

दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदान बून भुयारी मार्गानं प्रवास करत काळबादेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भ्यारी मार्गाची पाहणीही त्यांनी यावेळी केली महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे या पार्कभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम तसंच संध्याकाळी विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित केली आहे या अधिवेशनात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक यांची कर्जमाफी प्रकल्प स्थगिती असे मुद्दे मांडले जाणार आहेत अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे पुरवणी मागण्या लक्षवेधी सूचनासह शासकीय विधेयकं तसंच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रतिजैवक इंजेक्शनच्या वापरानंतर पाच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात केलं आहे या पाच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे शालेय आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज ध्ये एका शाळेत काल विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक तपासणी झाली यानंतर काही विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं

उस्मानाबाद इथं पाणी वाचवा जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित उस्मानाबाद मध्येंन स्पर्धेचं आयोजन केलं होतं

महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची विर कर्ज सुद्धा पिक कर्जाबरोबर सरसकट माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पद्मश्री डॉ विड्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीनं प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

आकाशवाणीवरुन हिंदी आणि शिजी भाषेमधून सामन्याचं थेट प्रसारण होत आहे आजच्या सामन्यात वेस्ट शिडिजनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला